ते काल हॉटेल व्यावसायिकांच्या आॅनलाईन बैठकीत बोलत होते पुढच्या काळात आपल्याला कोविडबरोबरच जगायचं असून जीवनपद्धती त्याला अनुरूप करावी लागेल बंदी आणि स्वयंशिस्त यात फरक असून सर्वांनी याचं भान ठेवावं असंही मुख्यमंत्री म्हणाले

या टाळेबंदीत नागरिक स्वयंस्फुर्तीनं सहभागी झाले नागरिकांचं असंच सहकार्य राहिलं तर कोविड संसर्ग कमी होण्यास आणि त्यावर मात करण्यात आपण यशस्वी होवू असा विश्वास पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी व्यक्त केला गुप्ता यांच्यासह जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि महापालिका प्रशासक आस्तिकक्मार पांडेय यांनी शहरातल्या विविध भागात फिरुन टाळेबंदीचा आढावा घेतला त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते रस्त्यावर नागरीकांची वर्दळ नसून प्रतिबंधात्मक नियमांचं नागरिक पालन करत असल्यानं पोलिस आयुक्तांनी नागरिकांचे आभार मानले

परभणी शहरात काल सकाळपासूनच बाजारपेठा कडकडीत बंद असल्याने रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता महानगरपालिका हद्द आणि लगतचा पाच किलोमीटरचा परिसर सर्व नगरपालिका नगर पंचायती आणि त्यालगतच्या तीन किलोमीटर परिसरात ही संचारबंदी लागू आहे

परीक्षाथ्यांना या संचारबंदी दरम्यान सूट राहणार आहे परभणी जिल्हा अंतर्गत एसटी बस वाहतूक बंद आहे मात्र राज्यातल्या अन्य जिल्ह्यांमधून येणारी बस वाहतूक सुरू आहे

जिल्ह्यातले सर्व आठवडी बाजार तसंच धार्मिक स्थळंही बंद राहणार असून अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहणार आहेत नियमभंग केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई केली जाणार आहे

जिल्हा तसंच शहरातील सर्व शिकवणी वर्ग या काळात बंद राहतील अभ्यासिका मात्र सुरू राहण्याची मुभा देण्यात आली आहे औषधी दुकानं वगळता इतर सर्व दुकानं सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेदरम्यान सुरू ठेवण्यात येतील

सर्व हॉटेल खानावळी चहा पानटपरी तसंच बार ग्राहकांसाठी पूर्णतः बंद राहतील मात्र पार्सल सुविधा सुरु ठेवता येईल

नागरी हवाई वाहतुक संचालनालयानं याबाबतचे निर्देश जारी केले आहेत विमान प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांनी मास्क व्यवस्थित लावणं तसंच सुरक्षित अंतर राखणं आवश्यक आहे मात्र काही प्रवासी हे नियम पाळत नसल्याचं निदर्शनास आल्यानंतर महासंचालनालयाने हे निर्देश जारी केले आहेत

मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या आठ नांदेड जिल्ह्यातल्या चार जालना जिल्ह्यातल्या दोन तर परभणी जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे

नीट परीक्षेशी संबंधित सर्व माहिती लवकरच उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा मंडळानं सांगितलं आहे

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीची सर्वसाधारण सभा काल मुंबईत झाली त्यात ही निवड करण्यात आली राज्यसभा सदस्य विनय सहस्रबुद्धे यांची उपाध्यक्षपदी तर सचिवपदी भाई गिरकर यांची निवड करण्यात आली आहे

उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर एका चारचाकी गाडीत आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी राष्टीय तपास संस्था एनआयएनं ही कारवाई केली

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना लोकांना एकमेकांशी जोडणं आणि स्वातंत्र्य लढ्याबद्दल जनतेला महिती देणं हा पंतप्रधानांचा मुख्य उद्देश असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांच्यासह अनेक अधिकारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमासाठी नोंदणी करण्याचा आज अखेरचा दिवस आहे परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा यंदाचा हा चौथा भाग ऑनलाईन असणार आहे एक्झाम वॉरियर अभियानात विद्यार्थ्यांसाठी तणावमुक्त वातावरण निर्माण करणारा कार्यक्रम अशी या कार्यक्रमाची ओळख निर्माण झाली आहे या कार्यक्रमात सहभागी होण्यास इच्छ्कांनी इनोव्हेटीव्ह इंडिया डॉट माय गोव्ह डॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे

प्रत्येक आरोग्य केंद्रावर आठवडयातून दोन वेळेस लस देण्याच्या सूचना कांबळे यांनी आरोग्य विभागाला दिल्या इतरही लसीकरण केंद्रांच्या कामाचा त्यांनी आढावा घेतला

कोविड लसीकरणाबाबतच्या जनजागृतीसाठी तयार केलेल्या फिरत्या वाहनाचं उद्घाटन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झालं त्यावेळी ते बोलत होते

कानन येळीकर यांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे डॉ येळीकर यांनी नुकतीच कोविड लसीची दसरी मात्रा घेतली आहे त्यांना काल शहरातल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

आमदार विनायक मेटे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी ज्योती मेटे यांनी काल बीड जिल्हा रुग्णालयात कोविड लस घेतली राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नीतीन राऊत यांनीही काल कोविड लस घेतली

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली गेल्या साडेतीन महिन्यांपासून बोठे फरार होता

साळवे यांच्या निधनाबद्दल आमदार सुधीर मुनगंटीवार आमदार किशोर जोरगेवार माजी खासदार नरेश पुगलिया यांनी दुःख व्यक्त केलं आहे फुले शाहू आंबेकर यांच्या विचारांवर नितांत श्रद्धा असलेला पुरोगामी विचारांचा अग्रणी योद्धा गमावला अशा शब्दात राज्याचे ऊर्जामंत्री नीतीन राऊत यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत

उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष राजस्थानी समाजाचे अध्यक्ष तसंच उस्मानाबाद सिव्हील क्लबचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत होते त्यांच्या पार्थिव देहावर आज रविवारी सकाळी उस्मानाबाद इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत

कुलगुरू डॉ

विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला

जगदीश कदम यांनी लिहिलेल्या गांधी समजून घेताना या पुस्तकाला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा सह्याद्री साहित्य प्रस्कार जाहीर झाला आहे रोख रक्कम सन्मान चिन्ह शाल आणि श्रीफळ असं या प्रस्काराचं स्वरूप आहे

काल या विभागात ऑनलाईन मार्गदर्शन तसंच वेध समूह परिचयाचं सत्र घेण्यात आलं होते विद्यार्थ्यांनी आपली भविष्यातली दिशा निवडण्यासंदर्भात धनंजय कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केलं

यामुळे संपूर्ण शहर अंधारात बुडालं वीज देयकाचा संपूर्ण भरणा केल्याशिवाय विद्युत पुरवठा सुरू करता येणार नाही असं वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातून सांगण्यात आलं

संध्याकाळी सात वाजता या सामन्याला सुरवात होईल